ते काल दर्यापूर धिं एका कार्यक्रमात बोलत होते महिला अत्याचाराच्या घटना लक्षात घेता समाजकंटकांना जरब बसण्यासाठी कठोर कायदा आणण्याचा विचार असल्याचं त्यांनी सांगितलं महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यावेळी उपस्थित होत्या बालमजुरी रोखण्यासाठी आणि बालकांच्या सुरक्षेसाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती ठाकूर यांनी यावेळी दिली

त्यासाठी जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेनं प्रत्येकी सात हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली

रस्त्याच्या वापर करणा या सर्वांसाठी रस्ते सुरक्षित करण्यासाठी सरकार बांधील आहे असं गडकरी यांनी सांगितलं भौगोलिक राजकारण आणि भौगोलिक अर्थशास्त्र या विषयावर आधारित रेजिंग डायलॉग या भारताच्या महत्वाकांक्षी जागतिक परिषदेला आजपासून सुरुवात होत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या उदघाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत सात माजी राष्ट्रप्रमुख जगाला भेडसावणाऱ्या समस्येंवर आपले विचार मांडतील परराष्ट्र मंत्रालय आणि निरीक्षक संशोधन संस्थेच्या आयुक्त विद्यमाने या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे ही पाचवी परिषद आहे

दिल्ली तिस या तर गुजरात चौथ्या रुथानावर आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज मुंबईत वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे दुपारी दीड वाजता हा सामना सुरु होईल आकाशवाणीवरुन दुपारी एकपासून या सामन्याचं थेट समालोचन प्रसारित केलं जाईल रात्री दहा वाजेपर्यंत किंवा सामना संपेपर्यंत ते चालू राहील